परस्पर चर्चा आणि संवाद लोकशाही अधिक मजबूत करणारे असतात अशीच सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांची माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली

आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा ते साडेसहा टक्के राहील तर चालु आर्थिक वर्षात विकासदर पाच टक्के राहील असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या मांडला जाईल